देशाच्या समस्या निवारण करण्यासाठी तरुण पिढीची क्षमता आणि कल्पकता यांचा उपयोग करून घ्यायला हवा असंही मोदी म्हणाले

आत्मनिर्भर भारत अभियानात ऑनलाईन खेळ आणि खेळणी क्षेत्रात खूप संधी असून स्टार्ट अप कंपन्यांनी एकत्रित काम करून या क्षेत्रात देशाला महत्वाचं स्थान प्राप्त करून दयावं असं आवाहनही त्यांनी केलं

शेतकऱ्यांसाठी भारतीय कृषी कोष निर्माण होत असून त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातलं पीक आणि त्याचं पोषणमूल्य यांची माहिती मिळणार आहे सप्टेंबर महिना पोषण महिना म्हणून पाळण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं पाच सप्टेंबरला असलेल्या शिक्षक दिनाचा उल्लेख करून मोदी यांनी शिक्षक वर्गानं कोरोना काळातल्या आव्हानांना संधीत रूपांतरित केल्याबद्दल आनंद व्यक्त केला

मात्र ही परवानगी प्रतिबंधित क्षेत्राला लागू होणार नाही

चित्रपटगृह तरण तलाव मनोरंजन पार्क बंदिस्त नाट्यगृह बंदच राहाणार आहेत गृह मंत्रालयाची मंजूरी मिळालेल्या वहातुकीशिवाय इतर सर्व आंतरराष्ट्रीय हवाई वहातुक बंदच राहाणार आहे

हा निर्णय सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांशी व्यापक चर्चा करून घेतला गेला आहे असंही गृह मंत्रालयानं स्पष्ट केलं

सिरोंचा जवळील प्राणहिता नदीवरील तसंच इंद्रावती नदीवरील पाताग्डम इथल्या प्रलांचे बेजरपल्ली अहेरी रस्त्यावरील लंकाचेन इथला पूल आणि बेजूरपल्ली देवलमरी अहेरी रस्ता गरंजी प्स्टोला रस्ता दुरूस्ती या पूर्ण झालेल्या कामांचं उद्घाटन गडकरी आणि शिंदे यांच्या हस्ते झालं तसंच पेरमिली बांडिया पर्लकोटा आणि वैनगंगा नदीवरील चार नवीन प्लांच्या कामाचं भूमिपूजनही यावेळी करण्यात आलं

मालेगाव पाठोपाठ आता नाशिक शहरात देखील रुग्ण वाढ होत आहे

गेल्या दोन दिवसापासून मध्य प्रदेश आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात सूरु असलेल्या जोरदार पावसामुळे नागपूरसह पूर्व विदर्भातल्या अनेक जिल्हयात पूरस्थिती निर्माण झाली आहे नागपूर चंद्रप्र भंडारा आदी जिल्ह्यात यापूर्वीच राष्ट्रीय आपती प्रतिसाद दलाची पथकं तैनात आहेत प्ण्याहन एनडीआरएफची आणखी चार पथकं विषेश विमानानी दाखल झाली असून नागपूर भंडारा मार्ग बंद असल्यानं ही पथकं नागपूर भिवापूर मार्गे भंडारा जिल्ह्यातल्या पवनी इथं दाखल होत आहेत मध्यप्रदेश आणि विदर्भात ग्रुवारपासून होत असलेल्या पावसामुळे तसंच चौराई पेंच आणि बिना धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे कन्हानसह नागप्र जिल्ह्यातच्या पेंच कोलार जाम आणि वर्धा या प्रमूख नद्याना पूर आला आहे तर सावनेर कामठी कन्हान आणि मौदा या भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे प्रात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहचवण्याचे कार्य बचाव पथकामार्फत सुरू आहे

एसडीआरएफ व एनडीआरएफ यांच्या सेवेसह आर्मीचे पथक बचावकार्य करत असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली

वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यानं पुराचे पाणी पिंपळगाव चिखलगावसह अनेक गावात शिरले असून प्रात अडकलेल्या नागरिकांना एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या मदतीनं सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे मागील दोन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यातील गोसेख्र्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक भागांत पूर आला आहे

अमरावती जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणातील जलसाठा वाढला आहे

पूरबाधित गावांमधल्या मदत आणि बचाव कार्याचा त्यांनी काल आढावा घेतला अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या न्कसानीचा प्राथमिक अंदाज संबंधित अधिकाऱ्यांनी या बैठकीत सादर केला

हजरत इमाम हसैन यांचा बलिदान दिवस मुहर्रम आज सर्वत्र शांततेत आणि श्रद्धेनं साजरा होत आहे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभर मोजक्याच ठिकाणी ताजिया मिरवणूक काढायला न्यायालयानं परवानगी दिली आहे मुंबईत संध्याकाळी साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान भैंडी बाजार इथून केवळ पाच जणांच्या उपस्थितीत ही मिरवणूक निघणार आहे हजरत इमाम हसैन यांचं सत्यासाठी आणि समानतेसाठी दिलेलं बलिदान सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे

माजी कुलगुरू डॉ राजन वेळूकर आणि डॉ

गावपातळीवर आपल्या गुणकौशल्यातून विविध नाविण्यपूर्ण उत्पादनं निर्माण करणाऱ्या उमेद स्वयंसहायता समूहांना जागतिक बाजारपेठ मिळवण्याच्या दृष्टीनं चंद्रपुर जिल्हयानं महत्वाचं पाऊल टाकलं आहे जिल्हातल्या उमेद समुहांची उत्पादनं आता एमेझान या ई कॉमर्स वेबसाईटवर उपलब्ध आहेत काल मदत आणि प्नर्वसन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते औपचारिकरित्या या उत्पादनांना वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात आलं राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे

लघ्उद्योजकांसाठी असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या योजनांबाबत आढावा बैठकीत मुंडे काल बोलत होते